त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या दोन समित्या मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत

यामध्ये काही त्रीीआढळून आल्यास तात्काळ आवश्यक प्रतिबंधात्मक उपायही समितीमार्फत सुचविले जाणार आहेत

एका कर्मचाऱ्याची आई या आजारानं मरण पावली ही महिला या परिसरात राहत नव्हती मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या सर्व नातलगांची कोरोना तपासणी केली असून त्यांचे अहवाल निगेशींव्ह आले आहेत मात्र प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हे सर्व लोक विलगीकरणात राहत असल्याचं पीरीआयच्या बातमीत म्हा किं आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने शहरात कोरोना विषाणू चाचणीला मान्यता देण्यात आली आहे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ वसंतराव पवार मेडीकल महाविद्यालयात ही प्रयोग शाळा सुरू होणार आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या दुसरा तर शहरातील पहिला कोरोनाबाधीत रूग्ण उपचारानंतर बरा झाला त्याला काल नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं

या सर्वांमध्ये सध्या कोरोना विषाणूची क्रठलीही लक्षणं आढळली नव्हती

काल रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले रायगड जिल्ह्यातले सहा तालुके हॉ उपॉट्असल्याने तिथे सर्व निर्बंध कायम आहेत उर्वरित तालुक्यात ळेबंदीत शिथिलता देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली सांगलीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर तो काम करत असलेली बँकेची इमारत सील करण्यात आली

राज्यातली कोरोना बळींची संख्या चिंताजनक असून हे प्रमाण शून्यावर आणण्याच्या आव्हानाला आपण सर्वांनी सामोरे जायचं आहे असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हा रों आहे ते आज समाज माध्यमावरून जनतेशी बोलत होते मुंबई आणि पुण्यात लॅकडाऊन नियमांची कार्किोर अंमलबजावणी आवश्यक आहे डॉक्टि पोलिस आणि शासकीय यंत्रणेचा लोकांनी आदर राखावा असं आवाहनही पवार यांनी केलं पालघर जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत साधूंच्या मृत्यू झाल्याचं प्रकरण निषेधाई आहे या प्रकरणी सरकारने तातडीनं पावलं उचलली मात्र असा प्रकार घडायला नको होता असं मतही त्यांनी व्यक्त केलं मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू होणार आहे रमजानच्या काळात मुस्लिम नागरिकांनी घरातच राहावं नमाज किंवा इफ्तारसाठी एकत्र येऊ नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे

बचत गाच्या महिलांना स्वतःच्या कमाईतून एक रुपया मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून हा निधी जमा झाला आहे याशिवाय मास्क तयार करणे गरजूंना जेवण वितरण गावकऱ्यांना मायक्रो एक्रिएम सुविधा उपलब्ध करून दिली जाते आहे

या इमारती आणि वाङ्यातल्या सदस्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांना या धान्यसाठा देण्यात आला

मात्र औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यामुळे या अधिकाऱ्यांना कुठल्याच चेकपोस्त्रिरून जालना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिले आहेत केंद्रीय आरोग्य विभागाने ठाणे जिल्ह्याचा समावेश हॉ उपॉठ मध्ये केला आहे त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सू उद्देण्यात आलेली नाही अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी द्कानं वगैरेंना पूर्वी असलेली सू मात्र कायम राहणार आहे

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं काही नियमवाली तयार करुन आज बाजार समितीतं सौदा पुकारुन बाजाराला सुरुवात केली आहे

वर्धा जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे कोरोना बाधित आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यातून येणारा भाजीपाला फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्यांना अजूनही जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे मध्यप्रदेशात आज राज्यपाल लालजी ऊन यांनी एका छो खानी समारोहात पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नरोत्तम मिश्रा तुलसी सिलावत कमल पांजि गोविंद सिंग राजपूत आणि मीना सिंह यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली या समारोहात सामाजिक सुरक्षित अंतर नियमाचं कार्किोर पालन करण्यात आलं

पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या यादीतून सुमारे अठराशे दहशतवाद्यांची नावं वगळली आहेत अमेरिकेतल्या एका तंत्रज्ञान कंपनीनं ही माहिती दिली असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हा कां आहे

ही संस्था लवकरच पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थप्रवठ्याविषयीचा पुन्हा एकदा आढावा घेणार होती त्यापूर्वीच पाकिस्ताननं ही कृती केल्याचं या वृत्तात म्हा के आहे दहशतवाद्यांची ही यादी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणानं तयार केली होती

अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे

या अदृश्य शत्रुच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी नागरिकांच्या रोजगाराचं रक्षण करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हा आदेश जारी करत असल्याचं ट्रंप यांनी म्हा जिंय

या खो िगा जाहिरातीला कुणीही बळी पडु नये असं आवाहन ग्रामविकास विभागानं केलं आहे या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदं भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागात कार्यरत नाही प्रकल्प व्यवस्थापक ई ग्रामपंचायत असं कोणतेही पद अस्तित्वात नाही असा खुलासाही ग्रामविकास विभागानं केला आहे या संकेतस्थळावर कॉल केल्यानंतर महाराष्ट्र शासनासाठी काम करतो असं सांगून अनेकांना फसवलं गेलय या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होत आहे असंही ग्रामविकास विभागानं म्हा ठां आहे खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे कोरोनाच्या चाचणी किंवा उपचारादरम्यान निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवा ालावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत देशातली सर्व रुग्णालये विलगीकरण कक्ष नमुना संकलन केंद्र तसंच चाचणी प्रयोगशाळांनी या दिशानिर्देशांचं पालन करणं आवश्यक आहे

अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी कोषाध्यक्ष आणि तरवडीच्या दीनमित्र विश्वस्त मंडळा चे संचालक नारायण धोंडिराम शिंत्रे यांच काल औरंगाबाद इथं निधन झालं

शिंत्रे यांच्या अंतिम इच्छेनुसार औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घारी रुग्णालयात त्यांचा पार्थिव देह दान करण्यात आला